राज्यातल्या विकासप्रकल्पांसाठी आवश्यक पर्यावरण विषयक मंजू या तातडीनं देण्याची पर्यावरणमंत्र्यांची ग्वाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज आणि वळवाच्या सरी वाढल्या पण मान्सूनची अजून प्रतिक्षाच विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रताही कायम

यंदा मान्सून थोडा उशिरानं येणार असल्याने शासनानं शेतकऱ्यांना पेरण्या उशीरा करण्याचं आवाहन केलं आहे दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज धेऊन आणि कृषी विभागानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं मुंबईत वांद्रे इथं झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते राज्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि बियाणं आणि खतांचा साठा उपलब्ध आहे शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत यंदाचा खरीप यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोपरी सज्ज आहे असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळाले पाहिजे अशा सूचना सर्व बैंकांना दिल्या आहेत असं ते म्हणाले कृषी सहाय्यकांनी मिशन म्हणून काम करावं असं आवाहन कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीत केलं कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषिक्षेत्रातील सद्यस्थितीबाबत सादरीकरण केलं जबाबदारी राज्याचे पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकूमार रावल यांच्याकडे नागरी पूरवठा ग्राहक संरक्षण तसच अन्न आणि औषध प्रशासन ही महत्त्वपूर्ण खाती सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला या खात्यांचे मंत्री गिरीश बापट खासदारपदी निवडून आल्यामुळे त्यांचं पद रिक्त झालं आहे तर बापट यांच्या विधानकार्य विभागाचा कार्यभार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे पूण्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर जळगावच्या संपर्कमंत्री पदाची जबाबदारी आता गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे दरम्यान राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणविस यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं असलं तरी तो नेमका कधी होईल ते मात्र त्यांनी सांगितलं नाही जावडेकर राज्यात सुरु असलेले मेट्रो तसंच रेल्वेचे प्रकल्प जेट्टी ट्रान्सहार्वर लिंक सागरी मार्ग नद्यांचं शुद्धीकरण विविध स्मारकांचं काम समाधानकारक असून केंद्राकडे असलेले पर्यावरणविषयक प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिलं मुंबईत पर्यावरण आणि वन विभागाच्या प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रात जलयुक्त शिवारचं काम उत्कृष्ट झाल्यानं अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला यामध्ये लोकसहभाग मोठा होता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असाच लोकसहभाग असणं गरजेचं आहे असंही जावडेकर यावेळी म्हणाले अन्न सुरक्षा नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी अन्न सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पहिल्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाच्या अन्न सुरक्षेसाठी अत्याधूनिक आणि सर्वोत्तम मानकांची अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी या संदेशात नमूद केलं आहे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीव आणि श्रीलंका दौऱ्यावर रवाना होत आहेत दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हा त्यांच्या पहिलाच परदेश दौरा आहे निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्यमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं जाहीर केला जाईल मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे

भोजन अवकाश राज्यातल्या सर्व सरकारी कार्यालयात भोजन अवकाश फक्त अध्या तासाचाच घेता येईल असा आदेश देणारं परिपत्रक काल सरकारनं जारी केलं

एकाच वेळी सर्व कर्मचारी कार्यालय सोडून भोजनासाठी जाणार नाहीत याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यायची आहे आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे असा जो आरोप कॉप्रेस राष्ट्रवादीनं केला आहे त्याबाबत हे पक्ष खुलासा करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी आघाडीबाबत कोणतीही चर्चा करणार नाही अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे

चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस कॉप्रेस आमदारांना स्वतः फोन करून भाजपात येण्यासाठी गळ घालत आहेत असा आरोप महाराष्ट् प्रदेश कॉप्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे कॉप्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या जिल्हानिहाय आढावा बैठका कालपासून मुंबईत सुरू झाल्या पहिल्या दिवसाची बैठक संपल्यावर चव्हाण वार्ताहरांशी बोलत होते शरदपवार चारा छावण्या बंद करू नयेत आणि टॅंकरद्वारे पाणी पुरवठा वाढवावा अशी मागणी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली पवार यांनी खासदार सुप्रीया सुळे आणि आमदार अजीत पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळी स्थिती बाबत चर्चा केली

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ उद्या जालना जिल्ह्यातल्या सालेगाव इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल

पुरेसं पाणी नसल्यानं एमआयडीसी कालपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेलं नऊ टीएमसी पाणी आता पिण्यासाठी राखून ठेवलं आहे पाटबंधारे विभागानं शेती आणि उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाणी उपशावर कालपासून बंदी घातली

आवश्यकता भासल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असं सूतोवाच पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये केलं वनमित्र राज्याच्या वन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध मोहिमांमध्ये सहभागी होण्याबाबत तसंच वन्य जीव आणि त्यांच्या संवर्धनाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी या विभागातर्फे वनमित्र किऑस्क सुरू करण्यात आलं आहे काल सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्या हस्ते या किऑस्कचं उद्घाटन करण्यात आलं नवी मंबई इंडिया रेटींग अँड रिसर्च या देशातल्या मान्यताप्राप्त संस्थेनं नवी मुंबई महानगरपालिकेला डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन यावर्षीही दिलं आहे असं मानांकन सलग पाचव्या वर्षी मिळविणारी नवी मृंबई ही देशातली एकमेव महानगरपालिका आहे

गोठ्याच्या बाजूला असलेल्या दूसऱ्या शेतात तण पेटवलं असताना त्याची ठिणगी उडून गोठ्याला आग लागली

ध्रुळे इथल्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असून दोन्ही बाजुचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे मात्र काल मुख्य न्यायाधीश सृष्टी निळकंठ प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहिल्याने निकाल पुढे ढकलला गेला पालघर अनुसूचित जमातीच्या रहिवाशांसाठी राज्य शासन चांगलं काम करत असल्याचं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष अनुसया उईके यांनी काल पालघरमध्ये सांगितलं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य गेले दोन दिवस पालघर जिल्ह्याच्या दौन्यावर आले होते अपघात रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एसटी बसला खाजगी प्रवासी बसनं दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले असून त्यातील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकीस्तान आणि श्रीलंकेतला साखळी सामना पावसात वाहून गेला त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे हवामान अजूनही श्रीलंकेतच रेंगाळत असलेला मान्सून केरळात दाखल झालेला नसला तरी तिथे दमदार पावसाला मात्र सुरूवात झाली आहे

राज्यात वळवाच्या पावसाचं क्षेत्रही विस्तारलं आहे उद्यापासून कोकणातलं पाऊसमान आणखी वाढेल विदर्भातवळवाच्या सरी अधून मधून तुरळक ठिकाणी हजेरी लावत असतानाही उष्णतेची तीव्र लाट कायम आहे

शेवटी पुन्हा ठळक बातम्या मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेऊन पेरण्या लांबणीवर टाकण्याचं सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यातल्या विकासप्रकल्पांसाठी आवश्यक पर्यावरण विषयक मंजू या तातडीनं देण्याची पर्यावरणमंत्र्यांची ग्वाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज आणि वळवाच्या सरी वाढल्या पण मान्सूनची अजून प्रतिक्षाच विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रताही कायम आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार